देशासह राज्यभरात दैनंदिन कामकाज स्रळीत खबरदारीचा उपाय म्हणून चोख पोलीस बंदोबस्त अयोध्येच्या वादग्रस्त भूखंडावर राममंदिराचं बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा करणारा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासह शरद बोबडे धनंजय चंदरचूड अशोक भूषण आणि एस

निर्मोही आखाडा आणि शिया वक्फ बोर्डाच्या वतीनं दाखल झालेल्या याचिका फेटाळल्याचं प्रथम न्यायालयानं सांगितलं संबंधित भूखंड सरकारी मालकीचा आहे त्याबाबत हिंदू आणि म्स्लिम धर्मियांनी केलेल्या दाव्यांचा विचार आपण केला असल्याचं निर्णयात म्हटलं आहे वादग्रस्त जागेवरच्या मशीदीखाली मंदिराचे अवशेष असल्याचं भारतीय प्रातत्व सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटलं आहे या जागेवर पूजा अर्चा करण्याचा हक्क हिंदू पक्षानं सिद्ध केल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे

रामलल्लाचं कायदेशीर अस्तित्व मान्य करुन न्यायालयानं रामलल्ला तर्फे दाखल याचिकेवरही विचार केला आहे रामचब्तरा सीता की रसोई या जागांचं अस्तित्वही न्यायालयानं मान्य केलं आहे राम असो वा रहीम भारतात श्रद्धा भाव दृढ करण्याचीही वेळ असल्याची प्रतिक्रीया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे अयोध्येबाबतच्या निकालाचं केंद्रीय मंत्री अमित शहा नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी स्वागत केलं आहे रामलल्लाचे वकील सी

वैद्यनाथन् यांनी निकालाचं स्वागत केलं तर आपण या निकालाने समाधानी नाही मात्र फेरविचार याचिकाही दाखल करणार नाही असं सुन्नी वक्फ बोर्डानं स्पष्ट केलं आहे ध्ळे नांदेड यवतमाळ नाशिक परभणी नंद्रबार वाशिम हिंगोलीयासह राज्यातल्या सर्वच जिल्ह्यात दैनंदिन कामकाज आज सुरळीत होतं खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे असं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिर निर्माणाचा निकाल दिला आहे आता प्रत्येक भारतीयानं राष्ट्र निर्माणाची जाबाबदारी घ्यावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज देशाला उद्देशून संबोधन केलं हा निर्णय घेताना न्यायालयानं सर्व पक्षांची बाजू ऐकून घेतली त्यानंतरच सर्व सहमतीनं हा निकाल दिला यासाठी न्यायव्यवस्था अभिनंदनाला पात्र आहे सर्व देशानं हा निकाल स्वीकारला यातून विविधतेत एकतेचं मूल्य उजळून निघालं भारताची लोकशाही मजबूत असल्याचं दर्शन साऱ्या जगाला घडलं असं प्रधानमंत्री म्हणाले आता भविष्याचा विचार करत नवभारत घडवूया सर्वांना सोबत घेऊन ध्येय गाठूया या नवभारतात कट्ता आणि भय यांना स्थान नाही असंही मोदी यांनी स्पष्ट केलं अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं काळजीवाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे भारतीय आस्था या निर्णयामुळे अधिक मजबूत झाल्याचंही फडणवीस म्हणाले दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी फडणवीस यांनी आज सकाळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत म्ख्यमंत्र्यांनी राज्यपालांना माहिती दिली

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय देशासाठी अतिशय महत्वाचा आहे न्यायदेवतेनं दिलेला हा निकाल सर्वांनीच स्वीकारला आहे अयोध्या वाद मिटल्याचा आनंद झाला असल्याचं शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे आज बाळासाहेब ठाकरे असले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी स्वतंत्रपणे व्यक्त केली अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं न्याय मिळाल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे या निर्णयाकडे कोणीही जय पराजयाच्या दृष्टीकोनातून पाह नये देशवासीयांनी संयमानं आनंद व्यक्त करावा आता सगळ्यांनी मिळून राम मंदिराचं निर्माण करुया असं आवाहन त्यांनी केलं ते आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते ध्ळे शहरात उद्या हजरत महम्मद पैगंबर जयंतीनिमित निघणारी मिरवणूक स्थगित करण्याचा निर्यण मुस्लिम समाजानं घेतला आहे याविषयी सिरत कमिटीचे अध्यक्ष हाजी सल्लाउद्दीन आणि सदस्यांनी ध्ळ्यातल्या आझादनगर पोलीस ठाण्यात निवेदन दिलं आहे अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण पडू नये म्हणून ही मिरवणूक स्थगित करण्याचा निर्णय सिरत कमिटीनं घेतला आहे काळजीवाह सरकारच्या कार्यकाळातल्या सर्व खाजगी विशेष अधिकाऱ्यांना कर्तव्यातून मुक्त करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे या काळजीवाह सरकारकडे राज्यातल्या महत्त्वाच्या फाईल्स आहेत त्याची यादी राज्यपाल महोदयांनी तातडीनं मागवून घ्यावी कारण परत त्याच मागील तारखांचे आदेश ते काढण्याची शक्यता आहे अशी भिती मलिक यांनी व्यक्त केली करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळयाला आजपासून प्रारंभ झाला आज पहिल्या दिवशी मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी देवीला चरणस्पर्श केला हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती

आज द्पारी राष्ट्रीय महामार्गावर विरुध्द दिशेनं आलेल्या ट्रॅक्टरला वाचवण्याच्या प्रयत्नात एक बस रस्त्यालगतच्या नाल्यावर जावून आदळली औदयोगिक क्षेत्रातलं मंदीचं वातावरण कमी करण्यासाठी बांधकाम आणि बँकिंग क्षेत्राप्रमाणे स्वतंत्र आर्थिक तरतृद करावी अशी मागणी सांगली इथं झालेल्या औदयोगिक चर्चासत्रात आज करण्यात आली नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून नवउदयोजक आणि शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधली पाहिजे असं मत निवृत्त प्रशासकीय अधिकारी पी

प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रिक्रट मारुत मिश्रा याला जनरल सुंदरजी गोल्ड मेडल बेस्ट ओवर आल रिक्रुट परितोषिकानं सन्मानित करण्यात आलं येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र इथं त्रळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे याच काळात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असंही विभागानं म्हटलं आहे